राजनाथ सिंह यांना संरक्षण अमित शाह यांना ग्रह आणि नितीन गडकरी यांना परिवहन मंत्रालयाचा पदभार देण्यात आला आहे मंत्रिमंडळाची पहिली बैठकही आज संध्याकाळी होणार आहे या बैठकीत संसदेचं कामकाज किती तारखेला सुरू होणार हे निश्चित केलं जाईल संसदेच्या आगामी सत्रात लोकसभेतील नवीन सदस्यांचा शपथविधी होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या काही दिवसांमध्ये सुरक्षा संसदीय कामकाज आणि राजनैतिक बाबी या सारख्या अन्य मंत्रिमंडळ समित्यांबाबत निर्णय घेणार असल्याचंही व्रत्त आहे

पंतप्रधानांची काल किर्गिजस्तानचे राष्ट्रपती सूरोनबे जीनबेकोफ यांच्याशी राष्ट्रपती भवनात द्विपक्षीय बैठक झाली होती किर्गिजस्तानचे राष्ट्रपती शंघाय सहकार्य संघटनेचे अध्यक्ष या नात्यानं कालच्या शपथविधी समारंभाला उपस्थित होते पंतप्रधान आज नवी दिल्लीत बांग्लादेशचे राष्ट्रपती मोहम्मद अब्दुल हामिद मॉरिशसचे पंतप्रधान प्रविन्द कुमार जगनॉथ यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठका घेणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळचे पंतप्रधान के

शर्मा ओली आणि भूटानचे पंतप्रधान लोटे शेरिंग यांच्याबरोबरही द्विपक्षीय चर्चा करणार आहेत

सुरक्षा दलांनी शोपीया जिल्ह्यात दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याच्या माहितीवरून शोध मोहीम हाती घेतली असता उडालेल्या चकमकीत हा दहशतवादी मारला गेल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे

फिक्कीनं चालू म्हणजेच मे महिन्यात उद्योग व्यवसाय बँकींग आणि वित्तीय संस्था क्षेत्रांशी संबंधीत असलेल्या अर्थतज्ञांमध्ये हे सर्वेक्षण केलं होतं या वर्षात चलन फुगवट्याचा दर सामान्य राहील असंही या अहवालात म्हटलं आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबई नागपूर आणि पुण्यातल्या मेट्रो प्रकल्प नवी मुंबई विमानतळ सिंचन योजना सी लिंक प्रकल्प राज्यातल्या रेल्वे प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला

याची तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली असल्याची माहितीही त्यांनी दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

राज्याच्या इतर भागातही तापमान सरासरीपेक्षा जास्तच आहे

मराठवाड्यात आज आणि उद्या काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे

या स्पर्धेत भारत पदकांच्या मालिकेत पहिल्या स्थानावर आहे महिलांच्या दहा मीटर रायफल प्रकारात अपूर्वी चंदेला तर पंचवीस मीटर रायफल प्रकारात राही सरनोबत हीनं सुवर्णपदक पटकावलं पुरूषांच्या दहा मीटर रायफल प्रकरात सौरभ चौधरीनं तर मिश्र गटात दहा मीटर रायफल प्रकारात अंजुम मुदगल आणि दिव्यांग सिंह पवार यांनी सुवर्ण पदक पटकावलं तर पुरूषांच्या दहा मीटर रायफल प्रकारात मन्भोकर आणि सौरभ चौधरी या जोडीनं सुवर्ण पदक जिंकलं आहे